प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत

या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

अर्थ मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली हा निधी जिल्हा परीषद पंचायत समिती आणि ग्राम पंचायत या त्रि स्तयरीय संस्थांना देण्यात येणार आहे

यात वाया गेलेल्या लसीचाही समावेश आहे

दरम्यान ओडिशातल्या अंगुलहून द्रवरूप प्राणवायू भरलेले टँकर घेऊन आणखी एक रेल्वे काल पहाटेच्या सुमारास नागप्रात पोहोचली परवा पहाटेही एक रेल्वे प्राणवायूचे टँकर घेऊन आली होती

मुख्यमंत्र्यांनी काल अशा हजाराहून अधिक डॉक्टरांशी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सवाद साधला या डॉक्टरांना कृती दलाच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे आपल्या परिसरातल्या कोविड उपचार केंद्र किंवा जम्बो केंद्रांना देखील खासगी डॉक्टरांनी आपलं नाव नोंदवावं राज्यात सर्वत्र उपचार पद्धतीत एकवाक्यता असणं फार महत्वाचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले

या मुदतीत सकाळी सात ते द्पारी दोन वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू किराणा भाजीपाला तसंच फळ विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे

यास चांगला प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

काल या संचारबंदीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला काल सकाळपासूनच रस्त्यांवर श्कश्काट होता अत्यावश्यक सेवा वगळता इतर द्रकानं बंद ठेवण्यात आली होती

पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे जिल्हाधिकारी रामामूर्ती यांच्यासह लोकप्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

भाजीपाला आणि किराणासाठी घरपोहोच सेवेचा पर्याय दिला गेला असून रुग्णालयं आणि औषधी द्कानं वगळता जिल्ह्यात आता सर्व काही बंद राहणार असल्याचं आमच्या बुलडाण्याच्या वार्ताहरानं कळवलं आहे आज रात्रीपासून ही टाळेबंदी लागू होणार आहे

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशांनुसार राष्ट्रीय तपास यंत्रणा या प्रकरणी नव्यान गुन्हा दाखल करुन तपास करत आहे

विभागात वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झाला तर पाच प्राणी दगावले बीड जिल्ह्याच्या धारुर अंबाजोगाई केज तालुक्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला

धारूर तालुक्यातल्या ध्नकवाड गावातल्या नदीला पूर आल्यानं नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे जिल्ह्यातल्या परळी तालुक्यातही काल पावसानं हजेरी लावली हिंगोली जिल्ह्यात काल सकाळी अवकाळी पाऊस झाला हिंगोली सेनगाव कळमन्री आणि औंढा ताल्क्यांच्या काही भागात अर्धा ते पाऊण तास पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सेनगाव तालुक्यातल्या आजेगाव परिसरात गारांचा पाऊस झाला अचानक झालेल्या गारांच्या पावसानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली सोसाट्याच्या वाऱ्याने काही घरावरील टिन पत्रे उडून गेले अवेळी या पावसामुळे फळबागा भाजीपाला उन्हाळी ज्वारी आदी पिकांना मोठा फटका बसल्याची शक्यता आहे

लातूर जिल्ह्यात उदगीर देवणीसह निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजनी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला औराद शहाजनी इथं वीज कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले मुरुड इथंही नऊ वर्षाच्या मुलीचा वीज कोसळून मृत्यू झाला बुलडाणा यवतमाळ अमरावती अकोला सोलापूर सांगली जिल्ह्यातही काल पाऊस झाला दरम्यान येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विर्दभातही त्रळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पूणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे

महापौरांनी द्रदृश्य संवाद प्रणालीद्वारे परदेशात राहणाऱ्या लातूरकरांसह मान्यवर वैद्यकीय तज्ज्ञांशी काल संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते या माध्यमातून अद्ययावत तंत्रज्ञान तसंच आर्थिक स्वरुपात मदत मिळू शकणार असून हे पाठबळ महत्त्वाचं असल्याचं महापौर गोजमगूंडे यांनी म्हटलं आहे

वैद्यकीय साधन सामग्री स्वीकारण्यासह महापालिकेनं आर्थिक मदत स्वीकारण्यासाठी स्वतंत्र बँक खातही उघडलं असून त्याचे सर्व अधिकार मनपा आयुक्तांना देण्यात आले आहेत

नांदेडच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोविड सेवा समितीतर्फे ही मदत करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

औरंगाबाद इथल्या नऊ दुकानांवर जिल्हा प्रशासनानं काल कारवाई करत या दुकानांना टाळं ठोकलं कोविड संसर्ग प्रतिबंधाचे शासकीय नियम मोडल्यानं जिल्हाधिकारी सूनील चव्हाण यांच्या आदेशान्वये ही कारवाई करण्यात आली असून या दुकानदारांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे दरम्यान औरंगाबादच्या व्यापारी महासंघानं टाळेबंदीच्या या काळात द्कानांवरील टाळे ठोकण्याची कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे एकंदर परिस्थितीमुळे भेडसावणारी आर्थिंक अडचण आणि शासनाकडून न मिळालेली आर्थिक मदत यामुळे व्यापारी अस्वस्थ समस्याग्रस्त आहेत त्यामुळे सरसकट दुकानांना टाळं ठोकण्याची कारवाई थांबवून योग्य तो दंड वसुल करावा अशी मागणी संघटनेनं प्रशासनाला केली आहे बीड इथंही काल नऊ दुकानांवर कारवाई करण्यात आली दर्शनी भागातले दरवाजे बंद ठेवून ही दुकानं मागच्या दरवाजानं व्यवसाय करत असल्यानं ही कारवाई करण्यात आली या सर्व दुकानांना टाळं ठोकण्यात आलं असून दुकानदाराविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे उस्मानाबादचे वार्ताहर देविदास पाठक धाराशिव साखर कारखान्यात इथेनॉल निर्मितीसाठी उभारलेल्या मशिनरी यंत्रणेत बदल करून हवेतल्या नायट्रोजनला वेगळं करून शुद्ध ऑक्सिजन निर्मिती करण्याची यंत्रणा इथं कार्यान्वित करण्यात आली आहे येत्या एक दोन दिवसात रुग्णांची गरज भागवण्यासाठी हा ऑक्सिजन प्रवला जाणार आहे

स्मारक समितीचे अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या हस्ते काल या केंद्राचं उद्घाटन झालं

कोविड रुग्णांसाठी या सर्व सुविधा निशुल्क राहणार असल्याची माहिती स्मारक समितीचे सचिव डॉ

नवले यांचे बंधू औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हिंदी भाषा विभागातले प्राध्यापक संजय नवले आणि त्यांचे आई वडील यांचंही गेल्या महिन्यात निधन झालं

त्यांचं परवा आठ तारखेला वयाच्या ऐंशीव्या वर्षी नागपूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं

प्रमोद येवले यांनी दिली विद्यापीठाच्या वतीनं काल दरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कुलगुरुंनी ही माहिती दिली या उपक्रमाअंतर्गत यशस्वी उद्योजक निर्माण करण्यासाठी चार महिने प्रशिक्षण देण्यात येणार असून स्टार्ट अप सुरु करुन तो यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचं गर्जे मराठीचे सुधीर कदम यांनी यावेळी सांगितलं या माध्यमातून सध्या चार युवकांची निवडही करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली